ई बी सी

काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशा जातीवाचक नावं असणाऱ्या वस्ती वाड्यांना आता नवीन नावं देण्याचा निर्णय घेण्यात आला लातूर आणि औरंगाबादसह अकोला तसंच यवतमाळ इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अतिविशेषोपचार रुग्णालय उभारण्याला मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली

राज्यात प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबवण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला यासाठी राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येईल मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना तसंच प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या दोन्ही योजनांच्या अंमलबजावणीतल्या तरतुदी भिन्न असल्यामुळे मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना सुरुच राहणार आहे राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार आहे यासाठीची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली जाणार असल्याचं कालच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगण्यात आलं हिवाळी अधिवेशन येत्या सात डिसेंबर पासून नागपूर इथं घेण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता मात्र कोविड प्राद्र्भावाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला

सामाजिक आणि आर्थिकद्रष्ट्या मागास एस ई बी सी

याबाबत या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आलं आहे

भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय क्टे यांनी कोविड प्रतिबंधासाठी नागरिकांना मास्क वापरण्याचं तसंच वारंवार साबणानं हात ध्ण्याचं आवाहन केलं आहे

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करणारा इंग्लंड हा पहिला देश ठरला आहे पुढच्या आठवड्यापासून या लसीचं उत्पादन सुरू होईल सध्या या लसीचे पाच कोटी डोस आणि पुढच्या वर्षात एक अब्ज तीस कोटी डोस उत्पादित होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे

यानुसार प्रतिबंधित क्षेत्रातले बाजार बंद राहणार आहेत

ज्या भागातली दकानं उघडण्याची परवानगी असेल तिथली दकानं उघडताच निर्जंतुक करण्यास तसंच ग्राहकांमध्ये सहा फूट अंतर ठेवण्यास सांगण्यात आलं आहे ग्राहकांसाठी दकानाबाहेर सॅनिटायझर ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे

इलेक्ट्रीक रिक्षा मालवाहू रिक्षा आदी वाहन खरेदीसाठी युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात विविध बँक अधिकारी तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांची आठवले यांनी बैठक घेतली तसंच बेरोजगार युवक आणि उद्योजकांसोबत दुसरी बैठक घेऊन त्यांना याबाबत मार्गदर्शन केल्यानंतर ते बोलत होते

काल मुंबईत मंत्रालयात झालेल्या ग्रामपंचायत स्तरावर सुपिकता निर्देशांक फलक लावण्याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते गावातल्या शेतजमिनीत असलेले अन्न घटक आणि त्यासाठी आवश्यक खताचं प्रमाण याची माहिती देणारे सुपिकता निर्देशांक फलक प्रत्येक ग्रामपंचायतीत लावावेत असं भूसे यांनी सांगितलं गावातल्या प्रमुख पिकांच्या मार्गदर्शनासाठीही अशा प्रकारचे फलक लावण्याचं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं

महासंघाचे संस्थापक माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या उपस्थितीत राज्यभरातून धनगर संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे धनगर आरक्षणाच्या मुद्यावर सकारात्मक असून कायदेतज्ञांचा सल्ला घेणार असल्याचं त्यांनी सांगितल्याचं डांगे म्हणाले केंद्र सरकार आरक्षणाचा विषय सोडवेल असा आपल्याला विश्वास असल्याचं डांगे यांनी सांगितलं

ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते उत्तरप्रदेशात प्रस्तावित फिल्मसिटीसाठी नोएडा इथं एक हजार हेक्टर जमीन खरेदी करत असून त्या संदर्भात तज्ज्ञांशी चर्चा केल्याचं आदित्यनाथ यांनी सांगितलं आपण मुंबईतून काहीच घेऊन जायला आलेलो नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं

औरंगाबाद इथं पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत होणार असून मतमोजणी प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे कोविड संदर्भात आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे सुरक्षेसदर्भात बदोबस्तासाठी पोलीस यत्रणा तैनात आहे अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत राज्यात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली

लातूर इथं काल तीन कोविडग्रस्तांचा तर औरंगाबाद उस्मानाबाद आणि नांदेड इथं काल एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला

जिल्ह्यात सुर्डी अणद्र तसंच उस्मानाबाद शहरातल्या देवकते गल्ली इथं हे बालविवाह होणार होते मात्र वधु वराच्या कुटूंबाचं समुपदेशन करण्यात आलं त्यानंतर पंचनामा करुन तसंच हमीपत्र घेऊन हे बालविवाह रोखण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे लातूर जिल्ह्यात उदगीर इथल्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातले कन्नड भाषा विभागप्रमुख डॉ रमेश मुलगे यांना कर्नाटकातल्या विश्व कन्नडिगा संस्थेचा कर्नाटका राज्योत्सव रत्न पुरस्कार मिळाला आहे कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात कन्नड विषयातली भरीव साहित्यनिर्मिती तसंच कन्नड भाषाप्रचार आणि सेवेसाठी डॉ मुलगे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या राज्यस्तरीय मानांकनात औरंगाबाद शहरानं तिसरा क्रमांक मिळवला आहे काही महिन्यांपासून या प्रकल्पाअंतर्गत सुरु असलेल्या कामांची ही पावती असल्याचं महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी म्हटलं आहे राज्य सरकारच्या नगरविकास विभागानं जारी केलेल्या या मानांकनात पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे

नवोदित गोलंदाज टी नटराजन यानं आपल्या पदार्पणाच्या सामन्यात दोन बळी घेतले दरम्यान या मालिकेनंतर दोन्ही संघात टी ट्वेंटी तसंच कसोटी क्रिकेट मालिका होणार असून पहिला टी ड्वेंटी सामना उद्या चार तारखेला होणार आहे

संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी या मागणीचं निवेदन राज्याच्या गृहमत्र्यांकडे सादर केलं आहे

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं काल परभणी इथं वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं